हमीभावरद्दकरणारनाही असं आश्वासन प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनी देशभरातल्याशेतकऱ्यांनादिलं आहे ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे मध्य प्रदेश किसान महासम्मेलनाला संबोधित करत होते केंद्रसरकारनं गेल्या सहा वर्षात देशातल्या शेतकऱ्यांसाठी मोठं कार्य केलं असून यापुढे शेतकरी वर्ग मागास राहु शकणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे किसान क्रेडिटकार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहज आर्थिक निधी उपलब्ध होत आहे

विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर करत असून कृषीकायद्यातल्या अनेक गोष्टी विरोधकांच्या जाहीरनाम्यात यापूर्वीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

त्याशिवायत्यांनाअनुदानाचेवितरणकरण्यातयेणारनाही

गणपती तसंच देवीच्या मूर्ती बनवताना पीओपी अर्थात प्लँस्टर ऑफ पर्टीसच्या वापरासंदर्भात तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याच्या मागणीला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्यता दिली आहे केंद्रसरकारनं पीओपीच्या वापरावर बंदी आणली आहे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी शिथील करण्याता आली होती मात्र पीओपीच्या बंदीमुळे मूर्तीकार आणि कारागिरांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे त्यामुळे याबाबत सहानभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानं केली होती त्यावेळी प्रकाश जावडेकर यांनी ही मान्यता दिली

यासोडतीतसमाविष्टअसलेल्यासदनिकांच्यावाटपासंबंधीसविस्तरअटीम्हाडानाशिकमंडळाच्याकार्यालयातउपलब्धहोतील अशीमाहितीनाशिकमंडळाच्यामुख्यअधिकारीमनीषाजायभायेयांनीदिली आहे सहकारक्षेत्रातीलअग्रणीआणिमहाराष्ट्राचेमाजीसहकारतसंचवस्त्रोद्योगमंत्रीजयप्रकाशदांडेगावकरयांचीआजराष्ट्रीयसहकारीसाखर कारखानामहासंघनवीदिल्लीच्याअध्यक्षपदीनिवडझाली

दांडेगावकरयांच्यापूर्वीदिलीपवळसेपाटीलहेराष्ट्रीयसहकारीसाखरकारखानामहासंघाचेअध्यक्षहोते पणमहाराष्ट्राच्यामंत्रिमंडळातक्विनेटदर्जाचेमंत्रीम्हणूनसमावेशझाल्यानेत्यांनीअध्यक्षपदाचाराजीनामादिलाहोता दांडेगावकरहेसहकारीसाखरकारखानाक्षेत्राशीदीर्घकाळापासूनसंबाधितअसूनसध्यातेमहाराष्ट्राज्यसहकारीसाखरकारखानाफेडेरेशन मुंबईचेअध्यक्षम्हणूनकार्यरतआहेत

जळगावजिल्ह्यातचाळीसगावतालुक्यातल्यावाकडीगावातलेजवानअमितसाहेबरावपाटीलयांच्यावरआजशासकीयात्रिमामातअंत्य संस्कारकरण्यातआले

कर्तव्यबजावतानाअंगावरबर्फाचीलादीपडूनझालेल्याअपघाताताच्याउपचारादरम्यानत्यांचामृत्यूझाला

मत्स्यव्यवसाय तसंच सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील च्छुक प्रशिक्षणार्थींनी सहा महिन्याच्या शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासंदर्भात मुंबईतल्या वर्सोवा केंद्रावर संपर्क साधावा असं आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे

आपल्याकारकिर्दीच्यासुरुवातीलानवशक्तीयावृत्तपत्रासाठीत्यांनीयाआंदोलनाचंवार्तांकनकेलंहोतं

तक्रारदारानंकेलेल्यातक्रारीवरूनविभागाचेउपअधिक्षकबाळकृष्णहानपुडेआणिपोलिसनिरीक्षकराजकुमारपांडवीयांनीहीकारवाईकेली आरोपींविरूद्धआष्टीपोलीसठाण्यातगुन्हादाखलकरण्यातआलाआहे लोकांच्याअथकप्रयत्नातूननवसंजीवनीमिळालेल्या अग्रणी नदीलापुन्हामारूनका असंम्हणतअग्रणधूळगांवयेथीलग्रामस्थांनीवाळूउपसाठेक्यालाविरोधकेला उपशासाठीझालेल्याबैठकीलाग्रामस्थांनीजोरदारविरोधकेला

त्यांच्यानिधनामुळेआदिवासीसमाजातलाएकलढवय्यानेतागमावल्याचीभावनाव्यक्तहोतआहे

वैद्यकीय प्रवेशासाठी सत्तरास तीस हे आरक्षण रद्द केल्याचा निर्णय कायम ठेवत यासंदर्भातल्या सर्व याचिका औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठानं फेटाळल्याची माहिती आमदार राहुल पाटील यांनी आज दिली याबाबत पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात अंतरिम याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पालकांच्या बाजूनी झालेला युक्तीवाद ऐकून न्यायालयानं कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला